मोदी पेट्रोलियम पंतप्रधान नरेंद्र मोदी आज द्रदृष्यप्रणालीद्वारे बिहारमधील तीन प्रकल्प राष्ट्राला अर्पण करणार आहेत यामध्ये पारादीप हल्दिया दुर्गापूर या पाईपलाईनच्या विस्तार प्रकल्पातील दुर्गापूर बांका विभाग आणि पूर्व चंपारण आणि बांका इथल्या दोन एल पी जी बॉटलींग प्रकल्पांचा समावेश आहे एल पी जी प्रकल्पामुळे राज्यातली एल पी जी ची वाढती मागणी पूर्ण होण्यास मदत होणार आहे

या प्रकल्पांमुळे ग्रामीण भागातील जवळपास एक हजार लोकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत

औषधं स्टारोग्य नियामकप्राधिकरणाने स्टाचण्या सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिल्या नंतर या चाचण्यापुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत एका व्यक्तीवर या लसीचा प्रतिकूल परिणाम जाणवल्यामुळे चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या

सर्व स्वयंसेवकांना संबंधित माहिती वेळोवेळी देण्यात येईल आणि चाचणी संबंधातील सर्व माहिती वैद्यकीय नियामक मानदंडांनुसार जागतिक वैद्यकीय नोंदीत खुली केली जाणार आहे

मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली काल देशातील कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेण्यात आला

या आढावा बैठकीत मंत्रीमंडळ सचिववैज्ञानिक सल्लागार आणि अन्य सबंधित वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते आरोग्य मंत्रालय देशात कोविड रुग्णांचा बरे होण्याचा दर सातत्यानं वाढत असून बरे होणाऱ्या रुग्ण संख्येत मे महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत मोठी वाढ झाल्याचं आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे

सर्वांचे एकत्रित आणि लक्ष्य केंद्रीय प्रयत्न आणि प्रभावी उपाय योजनांमुळेच हे शक्य झाल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

कोविडने देशाच्या आरोग्य सेवा प्रणालीपुढे अभूतपूर्व आव्हानं उभी केली असताना सरकार तसेच खाजगी उद्योगांकडूनही याकरिता सक्रिय प्रतिसाद मिळाला आहे यावेळी रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी कोविडचे व्यवस्थापन करताना त्यांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागत आहे याची माहिती दिली कोविडच्या रुग्णाला बेड न नाकारणे आणि त्वरित उपचार देण्याच्या शासन संकल्पाचा पुनरुच्चार परिषदेच्या उद्घाटनपर भाषणात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केला परवडणारी आणि सर्वांसाठी उपलब्ध असणारी आरोग्य प्रणाली हेच आपलं सामुदायिक ध्येय आहे असं ते म्हणाले राज्य सरकारांसह केंद्राचे उद्दीष्ट हे एक टक्क्यांपेक्षा कमी मृत्यू दर गाठणे हेच असल्याचं भूषण यांनी यावेळी आवर्जून सांगितलं

कोविड रुग्णांमुळे ऑक्सिजनची गरज वाढली आहे त्यामुळे जुन्या ऑक्सिजन सिलंडरवर अवलंबून राहून चालणार नाही त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधला निधी वापरावा किंवा आरोग्य विभागाकडून निधी दिला जाईल असंही टोपे म्हणाले

तसेच प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे

बीएसएफ भारत आणि बांगलादेश दरम्यान आजपासून होणारी सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालक स्तरीय चर्चा काही दिवस पुढे ढकलण्यात आली आहे लवकरच पुढील तारखा जाहीर करण्यात येणार आहेत आज पासून सहा दिवस हीचर्चा बांगलादेशची राजधानी ढाका इथं होणार होती

वाहतूक उत्सर्जन केंद्र सरकारने रस्ता वाहतूक करणाऱ्या वाहनातून होणाऱ्या उत्सर्जन आणि सुरक्षा उपायांची आंतरराष्ट्रीय मानकं राबविण्याचा परिवर्तनात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे वाहन उद्योग वाढीसाठी आणि सकल देशांतर्गत उत्पादनात वाहन उद्योगाचं योगदान वाढविण्यासाठी सरकार दीर्घकालीन दिशादर्शक उपाय योजना आखत आहे आत्तापर्यंत वाहनांमध्ये एंटी लॉक ब्रेकिंग प्रणाली एयर बैग वेग नियंत्रण ईशारा प्रणाली रिवर्स पार्किंग सहाय्य प्रणाली आणि धडक विरोधी मानकांचा वेळोवेळी समावेश करण्यात आला असल्याचं भारतीय वाहन उद्योग रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटलं आहे

सर्वच श्रेणीतील वाहनांच्या सुरक्षेसाठी याचा फायदा होणार आहे येत्या ऑक्टोबरपर्यंत टायर प्रेशर मॉनिटरिंग प्रणाली विशिष्ट श्रेणींच्या वाहनांमध्ये लावण्यात येणार आहे

दुचाकी वाहनांच्या साईड स्टॅंड फुट रेस्ट आणि अन्य मर्यादेपेक्षा जास्त बाहेर येणाऱ्या गोष्टींसाठी पूर्वीच अधिसूचना जारी केल्या गेल्या असून त्यांची अंमलबजावणी लवकरच होणार आहे विमान सेवा बिहारमधील दरभंगा इथून दिल्ली मुंबई आणि बंगळुरू साठीची दैनंदिन विमान सेवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात छट पूजेच्या आधी सुरू होणार होईल असं नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे या करिताची आरक्षण सुविधा सप्टेंबर अखेरीस सुरू होणार आहे दरभंगा विमानतळाच्या कामकाज पाहणीनंतर पुरी यांनी ही घोषणा केली